मुंबईत सुरू असलेल्या बेस्ट बसेसच्या संपाबाबत सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे दरम्यान या संपाबाबत कोणताही समाधानकारक तोडगा काढू न शकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्ष तसंच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे ते आज सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथे पत्रकारांशी बोलत होते

ते नव्वद वर्षांचे होते विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं देशातल्या प्रमुख उद्योगपतींमध्ये गणल्या जाणाऱ्या दालमिया यांची राम जन्मभूमी आंदोलनातही मोठी भूमिका राहिली होती आज द्रपारी नवी दिल्लीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत

यामुळे या आर्थिक वर्षात या योजनेसाठी वितरीत झालेला निधी सुमारे एकसष्ट हजार कोटींपर्यंत पोहचला असून एका आर्थिक वर्षात वितरीत झालेला हा आतापर्यंतचा सर्वात जास्त निधी असल्याचं केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयानं म्हटलं आहे

मुंबईत झालेल्या जागतिक हवाई वाहतूक परिषदेत ते बोलत होते विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि तपासणीचं कामही देशातच व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं

एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या प्रस्काराचा स्वरुप असेल

या योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक वसतिगृहामध्ये शंभर विद्यार्थ्यांना निशुल्क निवास भोजन शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील

जाधव यांच्या कुटंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आज सकाळी साडेसहाच्या सुमाराला पेठ पूणे मार्गावरच्या गोळशी फाटा परिसरात हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यंदाचा शार्ग्डंदेव सन्मान गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे या महोत्सवात नृत्य तसंच सांगितिक सादरीकरणांसह विविध विषयांवर कार्यशाळा परिसंवाद होणार आहेत मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांतसह सात भारतीय खेळाड्र आज क्वालालंप्रमध्ये पहिल्या फेरीचे सामने खेळणार आहेत